चविईत गळा ऑक्टोबरमध्यप्रिधानमंत्री नरेंद्र मोदी आणि चीनचक्रिध्यक्ष क्षी जीनपिंग यांच्यात झालल्या दुसऱ्या अनौपचारिक परिषदक्तिर दोन्ही दक्तिमध्याहित असल्या विशा प्रतिनिधींची ही पहिलीच बक्कि आहा रखिद्यी यस्वी बारा वर्षात पन्नास लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपक्षित असून संयुक उपक्रमांच्या माध्यमातून ही गुंतवणूक उभारली जाईल असं रस्त्विछी पियुष गोयल यांनी सांगितलं तक्राल नवी दिल्ली क्रि बातमीदारांशी बोलत होत आ गुंतवणुकीच्या माध्यमातून रस्त्विछी आधुनिकीकरण वाहतुकीचा खर्च कमी करण रखित्रिवास जागतिक दर्जाचा बनवणं आणि रखित्रिहतुकीमध्यमिलवाहतुकीचा सहभाग वाढवणं शक्य होईल असं तस्किणाल विंधकाम व्यवसाय आणि बँक्ती वित्तीय कंपन्यांना कर्जपुरवठा किंवा वित्तपुरवठा करताना धाडसी निर्णय घस्ती यावी यासाठी सरकार बँकांना पूर्ण पाठिंबा दख्खाचा प्रयत्न करखीअसं वाणिज्य मंत्री या नात्यानं गोयल यांनी स्पष्ट कळि

या प्रकरणातला चौथ्या आरोपीचा बारांबाकी खिल्या रुग्णालयात उष्माघातानं मृत्यू झाला होता

उत्तर प्रदा पोलीसांच्या दहशतवादविरोधी पथकानं या प्रकरणाचा तपास कला आह झारखंडमधविधानसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि अखख्या टप्प्यातलं मतदान काल शांतत्त पार पडलं

मक्कार यानी प्रंबधक समितीचं अध्यक्षपद अनक्ववर्ष भूषवलं होतं लुधियानाच्या मॉडलीटाऊन श्व आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात यणिर आहस जम्मू काश्मीरमध्या मुँतवणूक करण्यासाठी खासगी क्षम्रिल उंद्योजक मोठया प्रमाणावर पुढ अेक्टी आहस्त अशी माहिती प्रधानमंत्री कार्यालयातल जिज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली आह ऊंद्रशासित प्रदध म्हणून नव्यानं अस्तित्वात आलखा जम्मू काश्मीरमधल्या प्रशासकीय स्थितीत क्विळ दोन महिन्यात मोठबिदल घडून आलब्रिाह्या परिणामी युवावर्ग आणि अर्थव्यवस्थख्या क्षमतघी लाभ घघ्यासाठी खासगी क्षद्व सरसावलं आह अंस सिंह यांनी सांगितलं

व्रिटनच्या नवनियुक्त संसदातीकाल प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांनी मांडलख्खा ब्रसिम्टविषयक विधत्ककाला मान्यता दिली

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं की संक्रमण रस्ता अीमाशुल्क तसचं परराष्ट्र वकीलातीसंबधातल्या राजशिष्टाचारांचा सुयोग्य मळीघालण्याबाबत या बळकीत एकमत झालं

या भूकंपाचं केंद्र अफगाणिस्तानातल्या हिदुकुष विं होतं